त्यावेळी ते बोलत होते गायमुख ते शिवाजी चौक वडाळा ते सीएसटी आणि कल्याण ते तळोजा या तीन मार्गांचा यात समावेश आहे अत्याधुनिक मेट्रो भवनाचं भूमिपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं

देशभरात मेट्रोचं जाळं वाढवण्याचं काम गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त वेगाने झालं असं त्यांनी सांगितलं मेक इन इंडिया कार्यक्रमा अंतर्गत तयार झालेल्या मेट्रोच्या डब्याचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं कांदिवलीजवळ बाणडोंगरी इथं नवीन मेट्रो स्थानकाचं उद्घाटनही मोदी यांनी केलं गणपती बाप्पा मोरया अशी मराठीतून साद घालत त्यांनी मुंबईकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या विसर्जनाच्या वेळी जलप्रदृषण करणारा कचरा समुद्रात टाकू नये तसंच जलस्रोत प्लॅस्टिक मुक्त करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देखील शिवसेना भाजपा युती कायम राहील असं शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे म्हणाले

अयोध्येत राममंदिर उभारणं समान नागरी कायदा याबाबत अशीच तत्परता दाखवण्याची विंनती त्यांनी प्रधानमंत्र्यांना केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मुंबई आणि शेजारच्या जिल्ह्यांमधे संपर्क अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर राहील केंद्रीय मंत्री पीयुष गोयल खासदार अरविंद सावंत आणि इतर मान्यवर समारंभात उपस्थित होते प्रधानमंत्र्यांचं आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झालं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचं स्वागत केलं विलेपार्ले इथल्या लोकमान्य सेवा संघाला भेट देऊन त्यांनी तिथं प्रतिष्ठापना झालेल्या गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं मुंबई भेटीनंतर प्रधानमंत्री औरंगाबादला जाणार आहेत दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत विकसित केलेला पहिला टप्पा ऑरिक अर्थात औरंगाबाद औद्योगिक नगराचा लोकार्पण सोहळ्यासाठी प्रधानमंत्री मोदी औरंगाबाद इथं पोहचले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील औरंगाबाद इथं दाखल झाले शंद्रा औद्योगिक वसाहतीत हा कार्यक्रम होत आहे तसंच महिला बचत गटाच्या बळ्कीलाही प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत

अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली असून गोसेखुर्द आणि चिचडोह धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत

कोयना धरण क्षेत्रात सातत्यानं सुरू असलेला पाऊस काल कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी केला असून वारणा धरण क्षेत्रात मात्र पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे शिराळा तालुक्यातील तीन पूल आज दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली आहेत

समुद्रकिनारी आणि नद्या तलाव अशा विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांनी मिरवणुका काढून गौरी गणपतींचं विसर्जन केलं विविध महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्माल्य टाकण्याची चोख व्यवस्था केली होती तसंच कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसानी चोख बंदोबस्त ठेवला होता राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांना अभिवादन केले वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथले काँप्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं सांगली जिल्ह्यात मोक्का न्यायालय सुरू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे सांगली कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मोक्कांतर्गत गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे या खटल्यांची सुनावणी सध्या पुणे इथं केली जाते त्यामुळे संबंधितांची गर्खीय मोठ्या प्रमाणात होते ती टाळण्यासाठी सांगलीत मोक्का न्यायालय सुरू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत